सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा योजनेचा आरंभ मत्स्य संपदा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिजिटल माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा प्रारंभ करणार आहेत यावेळी ते मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या इ गोपाला या अॅपचंदेखील लोकार्पण करतील बिहारमध्ये मत्स्यशेती आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही ते शुभारंभ करणार आहेत यामध्ये मत्स्य बीज बँक आणि प्रयोगशाळा यांचाही समावेश आहे

बिहारमधील डॉ राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचेही ते उदघाटन करणार आहेत या योजनेमुळ मत्स्यशेती क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल तसच आत्मनिर्भर भारत अभियानालाही यामुळे हातभार लागेल असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल तसेच यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे राफेल राफेल विमानांची पहिली तुकडी आज औपचारिक रित्या समारंभपूर्वक भारतीय हवाईदलात दाखल करण्यात येणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांच्या उपस्थितीत हवाईदलाच्या अंबाला विमानतळावर हा समारंभ होणार आहे

जयशंकर आज मॉस्कोमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत आगामी शिखर परिषदेची पूर्वतयारी तसेच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे

भारत या संघटनेच्या विविध चर्चामध्ये सक्रीय सहभाग घेत आहे

जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हारोव्ह यांची भेट घेतली भारत आणि रशियामधील सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं किर्गीजस्तानच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी सुविधा देण्याबाबत तसंच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत यशस्वी बोलणी झाली असल्याचं जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे तजाकीस्तानच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशीही परस्पर सहकार्याबाबत चांगली चर्चा झाली असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे दरम्यान चीन रशिया आणि भारत यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बीजिंग इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मॉस्को इथं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता ही दोन्ही देशांमधली मंत्रीस्तरावरील दुसरी बैठक असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे

मुरलीधरन यांनी काल पूर्व आशियाई देशांच्या दहाव्या शिखर परिषदेत भाग घेतला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत पूर्व आशियाई देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी झाले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हिएतनामचे पराराष्ट्र व्यवहारमंत्री होते

विविध आव्हानाचा सामना संयुक्तपणे करण्यावर या वेळी चर्चा झाली पूर्व आशियाई देशांनी भारत प्रशांत महासागर क्षेत्राबाबत घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत मुरलीधरन यांनी या संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी भारत नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही दिली

जी वीस देशांच्या प्राधान्य कार्यक्रमाबद्दल ही त्यांनी चर्चा केली भारत आणि सौदी अरेबियातील परस्पर संबंधाबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि विविध क्षेत्राम्मध्ये परस्पर सहकार्य दृढ करण्याची ग्वाही दिली

ही स्थगिती हा लस चाचणीच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग आहे चाचणी देणाऱ्या व्यक्तीला काही अनपेक्षित आजार उद्भवल्यास तसंच लसीच्या सुरक्षिततेचा स्वतंत्र समितीतर्फे आढावा घेण्यासाठी काही काळासाठी चाचणी थांबवण्यात येते असं स्पष्टीकरण लसनिर्मितीत सहभागी असलेल्या ऍस्ट्राझिनिका या ब्रिटीश कंपनीनं दिलं आहे

दरम्यान या लसीची भारतात चाचणी घेणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटनं आपल्या चाचणी प्रक्रियेत कोणताही खंड पडला नसल्याचं सांगितलं सिरममधील चाचण्यांच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्गवली नसल्याची माहिती सिरमनं म्हटलं आहे

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे ग्राहकांना घरपोच बैंकिंग सेवा योजनेचा आरंभ सीतारामन यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीमार्फत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या पुढील महिन्यापासून ग्राहकांना आर्थिक व्यवहार ही घर बसल्या करता येणार आहेत

दरम्यान बँकींग व्यवहारांत सुलभता आणण्याच्या दृष्टीनं काम करणाऱ्या बँकांना यावेळी पुरस्कार देण्यात आले बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडीया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या पहिल्या तीन पुरस्कारप्राप्त बँका आहेत

आज पहिल्या दिवशी नविन शैक्षणिक धोरणानूसार शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी राबविलेल्या कल्पक योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक या कार्यक्रमांत सहभागी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या परिषदेला उद्या संबोधित करतील

रीजीज् केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनी खेलो इंडिया प्रस्थापित आणि नवोदित अशा सर्व गटांमधील नेमबाजांना दिल्लीतील डॉ करणी सिंग शुटिंग रेंजसह इतर मान्यताप्राप्त अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री पुरवण्याची घोषणा केली आहे नवी दिल्लीतील डॉ करणी सिंह शुटिंग रेंजला काल त्यांनी भेट दिली आणि खेळाडूंशी चर्चा केली

आगामी ऑलिंपिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नेमबाजांना त्याच्य्या सोयीच्या प्रशिक्षण संस्थेत जाऊन सराव करण्याची सुविधा मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळं त्यांना त्यांच्या शहरातील प्रशिक्षण संस्थेत जाऊन सराव करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं रीजीजू यांनी स्पष्ट केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार